मुंबईत मंत्रालयात राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी च्या बसस्थानकांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते बस स्थानकांच्या स्वच्छतेसह आसन व्यवस्था स्वछतागृहे पिण्याचं पाणी याकडे महामंडळानं विशेष लक्ष देण्याची गरज परब यांनी व्यक्त केली राज्यात सरपंच पदाची थेट निवडणुक घेण्याची पद्धत रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हजारो ग्रामपंचायतींनी विरोध केला असल्याचं महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी काल सांगितलं नऊ हजार ग्रामपंचायतींनी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात प्रस्ताव पारित केल्याचं ते म्हणाले आता नवीन नियमानुसार निवडून आलेले सदस्यच सरपंचाची निवड करतील सरपंचाच्या थेट निवडीचा नियम मागच्या भारतीय जनता पक्ष सरकारच्या काळात झाला होता त्याला त्यावेळी सत्तेत असलेल्या शिवसेनेनं विरोध केला होता मुंबईत व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल राज्यभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला

संचालनालयाच्या कार्यालयाला भेट देऊन मलिक यांनी विविध योजनांचा आढावा घेतला

मात्र कोरोना विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही कोरोना बाधितांना होणा या खोकला आणि तापासाच्या लक्षणांची तक्रार पाच प्रवाशांनी केली होती त्यांच्या रक्ताचे नमूने परिक्षणासाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले होते त्यापैकी तिघांचा अहवाल मिळाला असून त्यात विषाणू आढळले नसल्याचं स्पष्ट झालं आहे विर दोघांचे अहवाल आज मिळण्याची शक्यता आहे असं आरोग्य विभागाच्या अधिका यानं सांगितलं तिसऱ्या खेलो डिया स्पर्धेत पदकं पटकावणा या राज्यातल्या सर्व खेळाडूंना पुरस्कार देण्याची घोषणा क्रीडा मंत्री सूनील केदार यांनी काल नागपूर कें केली